विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आला सातारा जिल्ह्यात नववी दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सांगली जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त हजेरी लावली आहे बहुसंख्य पालकांची संमती पत्रं घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या

शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत शाळेत अध्यापन सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत मात्र जिल्ह्यात पैठण इथल्या जिल्हापरिषदेच्या बहतांश शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचं दिसून आलं

ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते कोविडची दुसरी लाट शक्यतो येवूच नये मात्र सध्या रुग्ण नसलेली कोविड केंद्र बंद न करता यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातले भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

टाळेबंदीच्या काळातली वीज देयकं माफ करण्याचं आश्वासन मोडून महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत असल्याचं भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटल आहे उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वीज देयकांची होळी करण्यात आली ध्वळे इथं माजी संरक्षण राज्य मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत वीज देयकांची होळी करण्यात आली

मात्र मूळ देयकात आणि औद्योगिक ग्राहकांच्या यादीत फेरफार करण्यात आला असं चौकशीत स्पष्ट झालं आहे या संदर्भात महापालिकेचे विद्युत अभियंता अमरसिंह वसंतराव चव्हाण यांच्या तक्रारीवरून एक पतसंस्था बँक अधिकारी कर्मचारी महावितरणचा एक कंत्राटी कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात हवालदार संग्राम शिवाजी पाटील हुतात्मा झाले होते